आठवड्यातून तीन दिवस पाणी कपात केली जाणार

असावीए असे राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॉ अशोक उईके याचं प्रतिपादन

आणि पंतप्रधान कौशल्य विकास योजनेचा आज चौथा वर्धापन दिन

ऐन पावसाळळ्यात नागपूरकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असूनल आता आठवड्यातून तीन दिवस पाणी कपात केला जाणार असल्याचं नागपूर महानगर पालिकेनं जाहीर केलं आहे महानगर पालिकेच्या जलप्रदाय समितीचे सभापती विजय झलके यांनी ही माहिती दिली

आज भारतात जगातील सर्वोत्कृष्ट माहिती तंत्रज्ञान अभियंते आणि ॉक्टर निर्माण होत आहे

आपल्या देशातील प्रत्येक क्शल कामगारांच्या कामाला पाठबळ मिळणे आवश्यक असल्याचे राज्यपाल चेन्नामनेनी विदयासागर राव यांनी सांगितले जागतिक य्वा कौशल्य दिनाच्या निमिताने राज्यातील औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण होणऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना पदवी प्रदान करणेए उत्कृष्ट औदयोगिक प्रशिक्षण संस्था आणि सहभागी औदयोगिक संस्थांना सन्मानित करण्याचा कार्यक्रम आज सहयाद्री अतिथीगृह इथं आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोनं काल चांद्रयान दोनचं प्रक्षेपण काही तांत्रिक उध्चणीमुळं स्थगित केलं काल मध्यरात्री चांद्रयान दोन या मोहिमेचं जी

हे प्रक्षेपण श्रीहरीकोटा इथल्या सतिश धवन अंतराळ केंद्रावरून करण्यात येणार होतं प्रक्षेपण करण्याच्या काही वेळ आधी यात तांत्रिक बिधा लक्षात आल्याचं इस्रोचे जनसंपर्क सहाय्य निदेशक बी

गुरूप्रसाद यांनी सांगितलं या प्रक्षेपणाची प्ढली तारीख आणि वेळ लवकरच जाहीर करण्यात येईलए असं इस्रोनं सांगितलं आहे

बी आय

या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्यासाठी विशेष न्यायालयाला सहा महिने मुदतवाढ देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाको आज करण्यात आलीए त्यावेळी न्यायालयानं या विलंबाबददल नाराजी व्यक्त केली या प्रकरणात लालकष्ण अ वाणीए मुरली मनोहर जोशीए विनय कटियार आणि साध्वी ऋतंभरा यांच्यासह भाजप तसंच काही नेत्यांच्या विरोधात हा खटला सुरू आहे या प्रकरणाची सुनावणी रायबरेली इथल्या विशेष न्यायालयाऐवजीए लखनऊच्या अतिरिक्त संत्र न्यायालयाको वर्ग करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं दिल्या गोर बंजारा जमातींच्या तां विकासासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध व्हावा यासाठी तांड्याला ग्राम पंचायतीमध्ये गटाचा दर्जा दिला जाईल तसेच समाजाच्या शैक्षणिक आणि कौशल्य विकासाच्या योजनांसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातीलए असे मुख्यमंत्री देवेंद्र फ णवीस यांनी सांगितले गोर बंजारा जमातींच्या विविध मागण्यांकरीता शिष्टमं ळाने आज मंत्रालयात फ णवीस यांची भेट घेतली या शिष्टमं ळासोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते आदिवासी विभागाच्या निधी संदर्भात आदिवासी विभागासाठी स्वतंत्र जिल्हा नियोजन समिती असावीर असे मत राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॉ अशोक उईके यांनी आज नागपूर इथं व्यक्त केले नागपूर जिल्ह्याच्या आदिवासी विकासाच्या संदर्भातील योजनांचा आढावा आज त्यांनी घेतला त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना ॉ उईके म्हणालेए साऊंड बाईट आदिवासी विभाग एकूण तेरा विभागाला निधी देत असतो परंतु तो तो विभाग त्या त्या ठिकाणी त्या विभागाअंगत कारवाई करून लाभार्थी निव ण्याची प्रक्रिया करत असते परंतूए आतापर्यंत आदिवासी विभागाच्या माध्यमातून ज्या पद्धतीचा आढावा त्या विभागाचा व्हायला पाहिजे असं लक्षात आलं भविष्यामध्ये दर तीन महिन्यांनी त्या त्या विभागाचा ज्या विभागाला आम्ही निधी देत होतो त्या विभागाचा आढावा होणं काळाची गरज आहे आणि ज्या विभागानी ती योजना राबविली जी योजना त्या योजनेअंतर्गत लाभार्थी निव तातए लाभार्थी निव ण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा प्रकल्प कार्यालयाचा एक कर्मचारीए अधिकारी असणं अनिवार्य आहे असं सुद्धा या क्षणी मला वाटतं त्याम्ळं तश्या प्रकारची अंमलबजावणी करण्याच्या अन्षंगाणं कारवाई स्रू आहे आदिवासी मुलांच्या शिक्षणाकाे विशेष लक्ष देण्याची गरज असूनए आपलं मंत्रालय याबाबत योग्य ती कारवाई करणार असल्याचंही आदिवासी विकास मंत्री ॉ अशोक उईके यांनी स्पष्ट केलं

या विधेयकात रस्ते वाहत्कीच्या नियमांचं उल्लंघन केल्यास सध्याच्या दंशात वाढर थर्प पार्टी विम्या संबंधिच्या मुदयात बदल करण्यात येणार तसंचए खाजगी वाहनांच्या नियमात रस्ते स्रक्षा उपयांच्या दृष्टीनं बदल करण्यात आले आहेत संपूर्ण देशभरात वाहतूक प्रणालीत मोठा बदल करण्याची आपली योजना आहेए असं नितीन ग करी यांनी यावेळी बोलताना सांगितलं

तसंचए स्थायी समितीनं या विधेयकाला या आधीच मान्यता दिली आहे पंतप्रधान कौशल्य विकास योजनेचा आज चौथा वर्धापन दिन आहे या योजने अंतर्गत विविध स्वरूपाचे कौशल्य प्रशिक्षण देऊन य्वकांना रोजगाराभिमुख करण्यात येत असल्याचे नागपूरचे कौशल्य विकास उदयोजकता विभागाचे सहायक संचालक प्रविण खंधारे यांनी कौशल्य विकास योजने अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाबाबत आकाशवाणीशी बोलताना सांगितलं मागील दोन वर्षामध्ये कौशल्य विकास विभागामध्ये नागपूर जिल्ह्यात अत्यंत भरिव कामगिरी झालेली आहे

सी

दहा हजार युवकांना विविध कंपन्यांमध्ये रोजगार प्राप्त झालेला आहे हवामान खात्याने स्रूवातीला दमदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता परंतूर प्रत्यक्षात जून महिन्याच्या अखेरच्या दोन दिवसात वरुणराजा वर्धा जिल्ह्यात बरसला जूनच्या अखेरच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतजमीनही बऱ्यापैकी भिजल्याने शेतकऱ्यांनी विविध पिकांची लागव केली

येत्या काही दिवसात जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्यास संपूर्ण पीकच करपण्याची आणि खरीपात शेतजमिनी पशिक ठेवण्याची परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढावणार असल्याची शक्यता काही कृषी तज्ज्ञांक न वर्तविली जात आहे नागप्र महामेट्रो तर्फे अत्याध्निक सबलिंग योजना स्रू करण्यात आली असूनए या अंतर्गत चालक विहीन अथवा चालकाचे कमीत कमी नियंत्रण असणारी यंत्रणा यात कार्यान्वित करण्यात आलेली आहे मेट्रो रेल्वेच्या चालकाच्या कक्षात असलेल्या मानिटरवर रेल्वे गाडीचे संपूर्ण चित्र उमटणार असूनए या माध्यमातून गापीचं संपूर्ण नियंत्रण यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात येईल

बी टी सी कम्य्निकेशन बेस ट्रेन कंटोल सिस्टीम अर्थात संवादाच्या माध्यमातून रेल्वे गापीचं नियंत्रण होणारी ही यंत्रणा खापरी येथील मुख्य नियंत्रण कक्षातून नियंत्रीत करण्यात येईल हे अत्याध्निक तंत्रज्ञान स्पेनए जर्मनी आणि भारत यांच्या संयुक्त सहकार्यानं सिमेन्स कंपीनच्या माध्यमातृन करण्यात येणार असूनए ऑगस्ट पासून ही संपूर्णतहा पूर्णपणे कार्यान्वित होईल यावेळी मंचावर महामेट्रोचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक ॉ ब्रिजेश दीक्षितए रेल्वे स्ट्राक सिस्टीमचे संचालक सुनिल माथुरए प्रकल्प संचालक महेश कुमार आणि वित संचालक एस शिवनाथन तसंचए सिमेन्सचे तांत्रिक तज्ञ हगो उपस्थित होते योजनांचा लाभए अनूदान वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी थेट लाभार्थ्यांना लाभ वितरीत करण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य शासनाने घेतला विविध सेवाही अधिकाधिक लोकाभिमुख आणि पारदर्शक करण्याचा शासनाचा प्रयत्न आहेए असे कृषी मंत्री तथा पालकमंत्री ॉ अनिल बों यांनी आज अमरावती इथ सांगितले अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीतर्फे आयोजित विभागीय मेळाव्यात ते बोलत होते

अवलंबित्वाचे प्रमाण कमी होऊन उदयोग वाढीसह स्वयंरोजगार आणि सेवा क्षेत्राचा विस्तार होणे आवश्यक आहे त्यासाठी शासनाचा कौशल्य विकास कार्यक्रम महत्वपूर्ण ठरत असल्याचे ॉ

यावेळी कंपोस्ट खत तयार करण्याचं प्रात्याक्षिक सादर करण्यात आलं या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात पर्यावरण प्रेमिंनी उपस्थिती दर्शविली

राकेश कुमार संचालक निरीए स्वच्छ संस्थेच्या अनुस्या काळे छाबराणी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती